राजिनामा देणारे काँग्रेस राष्ट्रवादी आमदार अखेर भाजपात दाखल पाऊस यंदाच्या पावसाळ्याचा उत्तरार्ध आज सुरू झाला आधी प्रदीर्घ वाट बघायला लावून नंतर काही भागात धो धो बरसलेल्या पावसाची पूर्वार्धातली आकडेवारी काय सूचित करते ते आज बघायलाच हवं म्हणून हा वृत्तांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या दोन्ही महिन्यात आधी ये रे ये रे आणि महीना अखेर नको नको रे म्हणायला लावणाऱ्या पावसानं सरासरी ओलांडून ओल्या दुष्काळाची भिती दाखवायला सुरूवात केली आहे मराठवाङ्याकडे मात्र तो फारसा फिरकलाच नाही गेले काही दिवस विदर्भ चिंब भिजत असला तरी आठवडाभरापूर्वीपर्यंत कोरडाच होता

यात मराठवाड्यातले सर्व जिल्हे आहेत विदर्भातलं धानाचं कोठार म्हणून ओळखले जाणारे भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हेही आहेत पण सर्वात कठीण परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्याची त्याबाबतचा हा वृत्तांत

एगस्टच्या सुरूवातीला सोलाप्रसह विदर्भ मराठवाङ्यात काही ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असं कृषीमंत्र्यांनी जाहीर केलं होतं

कृत्रिम पावसायोग्य ढग आढळतात का याची चाचपणी ही विमानं अध्नमधून करतात पण सोलापूरच्या आकाशात अजून असे जलद सापडलेले नाहीत

आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह आरती मेस्त्री पुणे पाऊस मान्सूनच्या पूर्वाधात पुणे जिल्ह्यात सरासरीच्या द्रप्पट पाऊस झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झालेला पुणे जिल्हा हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन काल पाऊस थांबल्यानंतर पूर्वपदावर येऊ लागलं आहे भामरागड शहरातला वीजपूरवठा सुरळीत करण्यात आला असुन दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

कोल्हापूर जिल्हयात कालही पावसाचा जोर कायम होता

नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वालदेवी आणि भावली ही धरणं शंभर टक्के भरली आहेत

दरम्यान काल जुन्या नाशिक भागातील दोन जुन्या धोकादायक वाड्यांचे भाग कोसळले यात कोणतीही जीवित हानी झाली नाही

सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यात गेले चार दिवस पाऊस सुरू आहे

तसंच यंदा दुष्काळी गाव म्हणून ओळख असणाऱ्या सावर्डे गावात धबधबे वाहताना दिसत आहेत या ठिकाणचा सौंदती देवालयाजवळचा धबधबा पाहण्यासाठी स्थानिक पर्यटक गर्दी करत आहेत सातारा जिल्ह्यात गेले सहा दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे आज सकाळी आठ वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

धुळे जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरु आहे शिरपूर साक्री तालुक्यात अनेक बंधारे भरुन वाहू लागले आहेत

यामुळे खत निर्माते आणि आयातदार यांना आपली प्रवठा कंत्राटं तयार करणं आणि शेतकऱ्यांना खत उपलब्ध करुन देणं शक्य होईल

मख्यमंत्री अहमदनगर राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते काल शिर्डी इथं अखिल भारतीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळेच्या परिषदेच्या समारोपात बोलत होते शासन आणि सरपंचांनी एकत्रित येऊन अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री अहमदनगर तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निमगांव कोऱ्हाळे इथं तयार करण्यात आलेल्या सरपंच रोपवाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले

भाजपा महाभरती मंबई ग्रेटर राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड वैभव पिचड आमदार शिवेंद्रराजे भोसले संदिप नाईक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईतझालेल्या एका कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचं पक्षामध्ये स्वागत केलं आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवेसनेची युती अभेद्य राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

दरम्यान विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा आजपासून अमरावती इथून सुरू होत आहे भाई जगताप अहमदनगर राज्यात सध्या होत असलेलं पक्षांतर बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले सनावणी उर्मानावाद राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या वतीनं उस्मानाबाद इथं नऊ ऑगस्ट रोजी बालहक्क तक्रारीवर सुनावणी घेतली जाणार आहे राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्यांसमोर ही सुनावणी घेतली जाईल लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारींवर या वेळी सुनावणी घेण्यात येईल विहडिओ गेम भारतीय हवाई दलामध्ये दाखल होण्यासाठी तरूणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं एक व्हिडिओ गेम कालपासून उपलब्ध करुन देण्यात आला आहे

सोलापर सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेचं छत काल कोसळलं

हवामान पुढील चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाउस अपेक्षित आहे